आज मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे

मात्र यातून बँका अन्नधान्य दूध औषधं द्कानांना वगळण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मात्र असं करताना कष्टकरी आणि कामगारांचे वेतन कापू नका असे आवाहन त्यांनी केले आहे

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय अजून तरी राज्य सरकारने घेतलेला नाही असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले या विषयी क्णालाही संभ्रम असेल तर त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी आय्क्त यांच्याशी चर्चा करण्याचे आवाहनही त्यांनी केले या सर्व परिस्थितीम्ळे आयकर परतावा जीएसटी परतावा अग्रिम कर भरण्याची तारीख वाढवून देण्याची विनंती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव तिसऱ्या टप्पात जाऊ नये यासाठी राज्यातली चाचणी केंद्र आणि प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील म्ख्यमंत्र्यांशी संवाद साधला यावेळी म्ख्यमंत्र्यांनी ही मागणी केली

या प्रवाशांचे क्वारंटाईन करावे लागेल किंवा त्यांच्यावर उपचार करावे लागतील त्या दृष्टीने सुविधा वाढविण्याची गरज असल्याने मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली गरज पडल्यास लष्कराची रुग्णालये उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली कोरोना विषाणूच्या प्रादर्भावाचा सामना करण्यासाठी राज्याकडे प्रेसा निधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या विषाणूच्या प्रादर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी काही सवलती स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले याशिवाय आर्थिक वर्षाच्या अखेरीमुळे खर्च होऊ न शकलेला निधी वाया जाणार नाही यासाठी उपाययोजना करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले राज्यातल्या शिक्षण मंडळाच्या शाळांमधल्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केला या विद्यार्थ्यांना वर्षभरात मिळालेल्या ग्णांच्या सरासरीच्या आधारे प्ढच्या वर्गात प्रवेश देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत

मात्र दहावीचे उर्वरित पेपर वेळापत्रकान्सारच होतील असं त्यांनी स्पष्ट केलं

मुंबई पूणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हे रुग्ण आढळले आहेत

कोरोनाचा प्राद्भाव रोखण्यासाठी नाशिक शहरातला सराफा बाजार आजपासून दोन दिवस बंद असेल याशिवाय यासोबतच केटरींग आणि फोटोग्राफर्स असोसिएशनने देखील सार्वजनिक कार्यक्रमांची कोणतीही कामं न घेण्याचा निर्णय घेतला आहे

नांदेडमध्येही रविवारी सर्व कापड दुकानं बंद राहणार आहेत

सोन्या चांदीच्या दरातही आज तेजी दिसून आली

राज्यात आज किमान तापमानात सरासरीच्या त्लनेत घट झाली असून राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरी एवढेच राहिलं